ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितलं

राज्य सरकारनं कोरोनाचा प्रसार थांबवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे पूर्वी चाचणी कमी होत असल्यानं रुग्णांची संख्या कमी होती आता खाजगी प्रयोग शाळांनाही चाचणीची परवानगी दिल्यानं आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे अहवाल एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्यानं रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचं चित्र दिसतं मात्र या रुग्णांना रुग्णालयांत दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

पूण्यात कोविड रुग्णालय उभारत असल्याचंही त्यांनी या कॉन्फरन्समध्ये सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रॅपिड टेस्ट करायला परवानगी दिली असून राज्यात या टेस्ट सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांना याबाबतचे लेखी निर्देश दिले आहेत बंदच्या काळात सरकारनं दिलेल्या सुचनांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनानं कडक कारवाई करावी असं यात म्हटलं आहे

गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत लेखी सूचना दिली आहे बंदच्या काळात या योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्याबाबतचे निर्देश गृहमंत्रालयाने बँकांना यापूर्वीच दिल्याचं यात म्हटलं आहे

नवी दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात हजर असलेला व्यक्ती चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथं सापडला त्याला विलगीकरण कक्षात ठेवलं आहे त्याचा अंतिम अहवाल आज मिळाला असून त्यात तो कोरोना बाधित नसल्याचं स्पष्ट झालंय असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

चंद्रपूर आतापर्यंत एकही नागरिक कोरोनाबाधित आढळन आलेला नाही यात कार्यक्रमात सहभागी झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीनपैकी एका नागरिकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कोरोनाविषयक चाचण्यांसाठी त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून अन्य दोघांपैकी एक जण मुंबईला तर एक जण आग्र्याला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे

गेल्या तीन महिन्यात निजामुद्दीनला गेलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या तीन जणांच्या कोरोना चाचणीचे नमुने निगेटीव्ह आल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे बाहेर प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती वेळेवर प्रशासनाला द्यावी असं आवाहन गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातून दिल्लीत निजामुद्दीन इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तीन व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होतं तिघांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली दरम्यान या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना घरी विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे ब्लडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा बळी गेल्यानंतर आता आणखी इतरांनाही त्याची लागण होत असून आज आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानं बाधितांची संख्या पाच झाली आहे यापैकी एकाचा मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरु आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेला एकमेव करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाला आहे त्याला आणखी दोन दिवस निगराणीखाली ठेवलं जाणार असून त्यानंतर त्याला घरी पाठवलं जाईल अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज बातमीदारांना दिली नांदेड जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दोन रूग्णालयांना राज्य सरकारनं आज मान्य दिली असून यात नांदेड शहरातल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक शासकीय रुग्णालय आणि मुखेड इथल्या रुग्णालयाचा समावेश आहे या दोन्ही रुग्णालयांना शासनानं प्रत्येकी पन्नास बेडची मान्यता दिली आहे

विभागीय आयुक्त पीयुष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांनाविविध सूचना दिल्या अमरावतीत अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही तरीही खबरदारी म्हणून प्रशासन विविध पावलं उचलत आहे नाशिकमध्ये शहरात गेले काही दिवस बंद ठेवण्यात आलेली खासगी रुग्णालयं आणि दवाखाने आजपासून सुरु करण्यात आले जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकायांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला

खबरदारीचा उपाय म्हणून ही तयारी केली असल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं

दाट लोकवस्ती असलेल्या वसाहतींमधे प्रशासनानं कडक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरवात केली आहे

मनपा अधिकारी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचा समावेश असलेलं पथक प्रत्येक भागात जाणार आहेत

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालघर जिल्ह्यात काल पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

कामानिमित्त मुंबई आलेल्या आणि संचारबंदीमुळे बेरोजगार झालेल्या मजुरांसाठी विविध उपाययोजना मुंबई महापालिकेने केल्या आहेत

शासकीय नियम आणि संचारबंदीचे आदेश पाळत लातूर इथल्या पुरातन राममंदिरात आज श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला देवळाचे पुजारी आणि दोन महिलांच्या उपस्थितीत रामाचा पाळणा आणि आरती झाल्यावर मंदिर बंद करण्यात आलं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तसंच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर अशी खबरदारी पाळण्यात आली नाशिक इथल्या काळाराम मंदिरात आज दुपारी मंदिराच्या चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या समर्थ रामदासांच्या जन्मगावी होणारा रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनं यंदा रद्द केला

परभणी जिल्ह्यात नागरिकांनी आपापल्या घरात पारंपारिक पद्धतीने रामनवमीचा उत्सव साजरा केला

पूर्वी हा आकडा पावणे पाच लाखापेक्षा कमी होता पण या सर्व ग्राहकांना पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात सिलेंडर उपलब्ध असून ग्राहकांना मागणीनुसार सिलेंडर वितरीत केले जात असल्याची माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे